पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूरसह विदर्भात जनता कर्फ्यू आणि घंटा नांदला उदंड प्रतिसाद

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत सर्वात कठीण काळ आता सूरु झालं आहे जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पूढे पण दाखवा हीच आपली खरी परीक्षा आहे सरकार गंभीर असून आपण सर्व उपाययोजना करत आहे आपणही सहकार्य करा असं आवाहन राज्याचे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे

रेल्वे खासगी बसेस एस टी बसेस बंद करीत आहोत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील असं त्यांनी सांगितलं अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारे अन्न धान्य भाजीपाला औषधे ही दुकाने सुरूच राहतील बँका वित्तीय संस्था सुरूच राहतील कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी करायची आहे जमल्यास घरूनच शक्य तितकं काम करायचं आवाहन त्यांनी केलं

आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत त्यासोबतच मुंबईत लोकल सेवा बंद राहणार आहे ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत

दरम्यान आपण कोरोना प्राद्र्भावच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत तत्पर वैद्यकीय स्विधेसाठी नमूने तपासणी केंद्र वाढवीत असल्याचे ते म्हणाले

सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा स्रु राहील पण भाविकांसाठी मात्र ही स्थळे बंद राहतील पण माणुसकी बाळगा कामगार तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या असं आवाहन त्यांनी केलं

कोरोना विषाण्च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

कामानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आय्ष्याशी आणि क्ट्ंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे जनता कर्फ्यूच्या संदर्भात पंतप्रधानांनी नागरिकांना घरातच बसून काम करण्याचे आवाहन केलं वॉइस कास्ट हमारा संकल्प और संयम इस वैश्विक महामारी के प्रभावों को कम करने में बहत बड़ी भूमिका निभाने वाला है और इसलिए अगर आपको लगता है कि आप ठीक हैं आपको कूछ नहीं होगा आप ऐसे ही मार्केट में घूमते रहेंगे सड़कों पर जाते रहेंगे और कोरोना से बचे रहेंगेतो ये सोच सही नहीं है ऐसा करके आप अपने साथ और अपने परिवार के साथ अन्याय करेंगे इसलिए मेरा सभी देशवासियों से ये आग्रह है कि आने वाले क्छ सप्ताह तक जब बह्त जरूरी हो तभी अपने घर से बाहर निकलें जितना संभव हो सके आप अपना काम चाहे बिजनेस से ज्ड़ा हो ऑफिस से ज्ड़ा हो अपने घर से ही करें जनता कर्फ्यूला अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला

मध्यम आणि छोट्या गावांमध्ये जनता कर्फ्यू पाळला गेला फक्त पोलीस महावितरण आरोग्य सेवेतील वाहने ती पण तुरळकच दिसली

त्याला प्रतिसाद देत अकोलेकरांनी आज जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अकोला बंद ठेवला आहे वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनतेने स्वयंघोषीत संचारबंदीला सहकार्य केले पोलीस आणि महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी रस्त्यांनी गस्त घालून लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जनता कफ्यूला नागरिकांनी चंद्रप्रमध्ये उत्तम साद दिली आहेत

जिल्ह्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी डॉ कृणाल खेमणार यांनी पृढाकार घेत आपले कर्तव्य बजावत जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सामाजिक संस्था व्यापारी संघटना आणि नागरिकांचा यामध्ये सहभाग करून घेतला होता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपत्कालीन कायदयाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बँका औद्योगिक कारखाने आणि रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री करणार्यावर निर्बंध जाहीर केले आहेत बँकेत केवळ चार ते पाच ग्राहकांना एका वेळी प्रवेश दिला जाईल या शिवाय रस्त्यावरील सर्व खाद्य पदार्थ आणि वस्तू विक्रीस पूर्णतः मनाई करण्यात आली आहे

पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला आहे तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही संचारबंदी पळण्यात आली होती पंतप्रधानांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जनता कर्फ्युच्या आव्हानाला नागपूरच्या जनतेने उस्फूर्तप्रतिसाद देत कडकडीत बंदचे पालन केले यादरम्यान शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता आज सकाळपासूनच शहरात जागोजागी पोलिस कर्मचाऱ्यांनी संचार बंदीची अंमलबजावणी केली आणि जनतेला विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले रस्त्यावर जे नागरिक दिसले त्यांना सुद्धा ताबडतोब घरी जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले शहरात साथरोग कायदा लागू असल्याने त्याचे उल्लंघन करणा या काही नागरिक आणि द्कानदार यांच्यावर पोलिसातर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली वैद्यकीय सेवा आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींना या संचारबंदी मधून सूट देण्यात आली होती चेक पोस्टवर ओळखपत्र दाखवल्याशिवाय पोलीसांनी कोणालाही जाऊ दिलं नाही दरम्यान आज नागपूरच्या रेल्वे आणि विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांना परिवहन स्विधेच्या अभावी ताटकळत राहावे लागलं

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील नागप्र स्थित आपल्या निवासस्थानी सह क्टंब टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले नागपूरच्या विविध भागात लहान म्लांपासून ते जेष्ठ नगरीकनपर्यंत सर्वच लोकांनी या प्रकारे टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवांमधील लोकांप्रती आभार मानले

राज्य सरकार स्थितीच्या आकलनान्सार आपल्या कार्यक्षेत्रात याचा विस्तार करू शकतात

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना होम क्वारंटाईनच्या सुचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने महसूल आणि पोलीस यंत्रणेला दिले आहेत ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचे आदेश आहेत त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे महसूल आणि पोलीस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले दरम्यान कोरोना विषाण् संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेवर महत्वपूर्ण जबाबदारी आहे अमरावती जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे

यात प्राम्ख्यानं सर्व प्रकारच्या प्रिमियम गाड्या मेल एक्सप्रेस गाड्या साध्या प्रवासी म्हणजेच पॅसेंजर गाड्या उपनगरी गाड्या कोलकाता मेट्रो सेवा कोकण रेल्वे सेवा इत्यादींचा समावेश आहे मात्र अगदी किमान पातळीवर उपनगरी गाड्यांची सेवा आणि कोलकाता मेट्रो रेल सेवा आज मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार आहेत तसंच मालगाड्यांची वाहतूक सूरू राहणार आहे

तर त्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्रवण्यात आल्या आहेत